मन की बात या कार्यक्रम शृंखलेचा हा अठ्ठावण्णावा भाग आहे यावेळी त्यांनी दीपावलीच्या श्रभेच्छा देताना दिवाळी उत्साहात पण काळजीपूर्वक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे आपण सर्व या दिवाळीला भारताची नारी शक्ती आणि तिनं साध्य केलेलं उत्तंग यश साजरं करू या म्हणजे हे भारताच्या लक्ष्मीचा सन्मान करणं ठरेल असं ते म्हणाले पंतप्रधानांनी यावेळी स्थानिक वस्तूंच्या खरेदीवर भर देण्याचं आवाहनही केलं आहे जगात उत्सवी पर्यटनाचं स्वतःचं आकर्षण असतं भारत जो सणांचा देश आहे त्यात उत्सवी पर्यटनाच्या अफाट शक्यता आहेत म्हणून भारतात उत्सवी पर्यटन वाढवण्यात देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले

ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते केवळ दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं भरभरुन कौत्क करत आहेत मात्र अपक्षांच्या साथीनंच साधारण गेल्यावेळ इतक्या जागा राखणा या भाजपवर नकारात्मक सूर लावला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष नवनिय्क्त आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचे आमदार राजक्मार पटेल या विदर्भातील दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे त्यांनी या पाठिंब्याचं पत्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं आहे कडू हे अचलपूर आणि पटेल हे मेळघाट येथून विजयी झाले आहेत

दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय तसचं आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं पूजन केलं जात राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिवाळीच्या श्भेच्छा दिल्या आहेत दिवाळी म्हणजे निराशेवर आशेचा विजय असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रत्येकाने वंचितांच्या दुःखितांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दिवाळीमुळे सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची या महिन्यातली ही पाचवी वेळ आहे विशेष म्हणजे धरणाच्या इतिहासात प्रथमच गेली शंभर दिवस सलग शंभर टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली आहे सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरु असल्यानं हे दरवाजे पुढले काही दिवस उघडेच राहतील जायकवाडीतून सोडण्यात येत असलेलं पाणी लक्षात घेता नांदेड पाटबंधारे विभागानं विष्णूप्री प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले आहेत

मध्यपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्तिशाली कयार या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून ते वायव्येला ओमानच्या दिशेनं सरकत आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसंच गोवा कर्नाटक आणि दक्षिण ग्जरातमध्ये येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे

हर्षल भोसले यानं पहिल्याच प्रयत्नातच हे यश मिळवलं आहे